तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीला असलेला धोका आता ओसरला आहे हे वादळ आता वेग कमी करत हे वादळ पुणे नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्राकडे मार्गक्रमण करेल

वादळामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळू लागल्यानं त्याचा किनारपट्टीच्या भागाला तडाखा बसला मुंबई गोवा महामार्गावर झाडं उन्मळून पडल्यानं रस्ता काही काळ बंद पडला होता अलिबाग मुरूडला जोडणारा साळाव खाडीवरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला

वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली आहेच बऱ्याच सारतींवरची छपरं उडून गेली आहेत तर काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे

एनडीआरएफची पाच पथकं आणि तटरक्षक दलाचे जवानही तैनात केले होते खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासून अलिबागचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरीतल्या दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचं वृत्त आहे

याशिवाय समुद्र सपाटी लगत असलेल्या भागातल्या घरांवरचे पत्रे उडून गेले झाडे उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक बंद होण्याचे प्रकार घडले आहेत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 मात्र आता एकेरी वाहतूक सुरू झाली आहे तर गुहागर खेड मार्ग मात्र बंद आहे अशी माहिती रत्नागिरी प्रशासनानं दिली आहे

यात तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे दरम्यान जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं वृत्त नाही निसर्ग चक्रीवादळ आज द्पारी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकल्यानंतर वेगानं पुढे सरकलं असून आज मध्यरात्री ते धुळे जिल्ह्यात प्रवेश करेल असं हवामान विभागाचा अंदाज आहे

निसर्ग चक्रीवादळामुळं अलिबाग तालुक्यात उमटे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला उमटे गावात वीजेची डीपी अंगावर पडून हा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे

वादळामुळं अलिबाग नजिक रामराज येथे विजेची डीपी पडल्याने एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

निसर्ग चक्रीवादळामुळं नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरू झाले आहेत नुकसान झालेल्यांना दोन दिवस पंचनामे पूर्ण करून पैसे देण्याचे निर्देश उदय सामंत यांनी दिले आहे निसर्ग चक्रीवादळाचा फटका आज पालघर जिल्ह्याला ही बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती मात्र पालघर जिल्ह्यात सध्या चक्रीवादळाचा तसा काही परिणाम जाणवला नाही जिल्ह्यातल्या पालघर सातपाटी डहाणू चिखले आणि त्विर भागांत सध्या समुद्र किनारे आणि आसपासचं वातावरण सध्या शांत आहे पाऊस ही रिमझिम स्वरूपाचा आहे पालघर जिल्हा प्रशासनकडून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व तयारी करण्यात आली होती

खबरदारी चा उपाय म्हणून आज पालघर जिल्हयातल्या समुद्रकिनारी असलेल्या वसई पालघर डहाणू तालुक्यातले सर्व उद्योग उद्योग आस्थापना सर्व दुकानं खाजगी आस्थापना आदी बंद ठेवण्यात आली होती

निसर्ग चक्रीवादळ पूर्णपणे ओसरेपर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला सर्व तऱ्हेने सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत नुकसान कमीतकमी होईल यादृष्टीने खबरदारी घ्यावी आवश्यक तिथे मदतकार्य ताबडतोब सुरु करावं अशा सूचना ठाकरे यांनी केल्या आहेत निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची स्थगित केलेली सेवा पुर्ववत सुरु झाली असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनानं दिली आहे

निसर्ग चक्रीवादळामुळे ज्या नागरिकांचं नुकसान झालं आहे त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गुजरातमधे कोणतीही आपत्कालीन घटना घडलेली नाही अशी माहिती वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं यासंदर्भातल्या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला आहे सातारा जिल्ह्याच्या विविध भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा तसंच शेतमालाच्या खरेदी विक्री संबंधातल्या नियमांमधे सुधारणा करणाऱ्या अध्यादेशांच्या मसुद्यांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली क्रि संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली तुणधान्य कडधान्यतेलबिया तसंच कांदेबटाटे ही उत्पादनं जीवनावश्यकवस्तू कायद्यातून वगळण्यात येणार आहेत आणिबाणीच्या काळात या उत्पादनांच्या खरेदी विक्रीवर पुन्हा निर्बंध लावता येतील अशी तरतूद अध्यादेशात आहे हमी भाव पद्धत सरकार रद्द करणार नाही असं त्यांनी एका प्रशाच्या उत्तरात सांगितलं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 त्याचप्रमाणे कंत्राटी शेती तसंच ई प्लप्फिॉर्म वर शेतमालाची विक्री करता येईल आणि त्यावर पूर्णपणे केंद्रसरकारचं नियंत्रण राहील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 देशात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने विविध खात्यांमधे प्रकल्प विकास एकक निर्माण करण्यासाठी सक्षम सचिव गटाची स्थापना करण्याला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

वंदे भारत अभियाना अंतर्गत परदेशातून भारतात परतणाऱ्या कुशल कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्रसरकारनं स्वदेस नावाचं अभियान सुरु केलं असुन यामध्ये परदेशातून परतलेल्या कामगारांचं शिक्षण कौशल्य आणि अनुभव यानुसार एक सूची बनवली जाणार आहे कौशल्य विकास मंत्रालय नागरी उड्डयन मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय संयुक्तपणे स्वदेस अभियान राबवणार असून या सूचीच्या मदतीनं देशातल्या तसंच परदेशातल्या कंपन्यांना त्यांच्या मागणीनुसार योग्य उमेदवाराची माहिती दिली जाईल या अभियानात सहभागी होण्यासाठी उमेदवारानं ऑनलाईन माध्यमातून स्वदेस स्किल कार्ड भरायचं आहे

तिर राज्यांमधल्या न्यायालयांनाही त्यांच्या राज्यांच्या नावावरुन ओळखलं जावं अशीही मागणी याचिकेत आहे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

राज्याच्या रेड झोन व्यतिरिक्त अन्य भागात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी करण्यात आलेल्या एका याचिकेवर राज्यसरकारनं हे उत्तर दिलं ठाणे शहरात सहकारी गृहनिर्माण संस्थांची क्लब हाऊस आणि कम्यूनिटी हॉल्स कोविड केअर सेंटर साठी अधिग्रहित करण्याच्या निर्णयाला सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाने आक्षेप घेतला आहे सौम्य लक्षणं असणाऱ्या कोविड रुग्णांना सोसायटीच्या कोविड केअर सेंटर मधे ठेवावं आणि ते सेंटर सोसायटीनेच चालवावं असं महानगरपालिकेच्या निर्देशात म्हटलं आहे याविषयी महानगरपालिकेने आधी सोसायट्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करायला हवी होती असं पत्र महासंघाचे कार्यवाह सीताराम राणे यांनी आयुक्त विजय सिंघल यांना लिहीलं आहे

नमस्कार